संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आज एम करुणानिधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तर राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी चेन्नईत द्रमुक नेते करुणानिधी यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी करुणानिधींच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतलं अभिनेते रजनीकांत कमल हसन यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकारही यावेळी उपस्थित होते

के हरीप्रसाद हे उमेदवार असतील अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे या पदासाठीची निवडणूक उद्या होणार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून संयुक्त जनता दलाच्या हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे विरोधी पक्षांमधल्या काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांनी या पदासाठी आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपला उमेदवार हा सर्व विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार असेल असं काँग्रेसनं म्हटलं आहे पुढील काही दशकांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा विकासाचा स्त्रोत राहील असं आंतरराष्टीय नाणेनिधीनं म्हटलं आहे काल वॉशिंग्टनमध्ये जारी केलेल्या अहवालात नाणेनिधीनं वस्तू आणि सेवा कर ही करधोरणातली उल्लेखनीय सुधारणा असल्याचं नमूद केलं

राज्यातल्या अशा सगळ्या अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅपचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्भारंभ करण्यात आला संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र बेघरम्क्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं

यावर्षी जुलै महिन्यापर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना वीस हजार सहाशे ब्याऐंशी कोटी रुपये दिले आहेत मात्र तरीही पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये थकले असल्याचं सूत्रांनी सांगितलं राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू पाटील हे साखर कारखानदारांशी याबाबत चर्चा करत असून ऊस उत्पादकांचे पैसे देण्याबाबतचे शासनाचे नियम न पाळणाऱ्या काही साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारनं हे आश्वासन दिल्यानं गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपूरी आणि सिन्नर या तालुक्यांमधलं बाराशे पन्नास हेक्टर क्षेत्र समृद्धी मार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे